या निवडणुकीत आठ हजाराहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आंध्रप्रदेश ओडिसा सिक्किम आणि अरूणाचल प्रदेश या चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचीही आज मतगणना होईल दपारनंतर निवडणूक निकाल हाती येण्याची शक्यता आहे

यापैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक म्हणजेच पस्तीस फेऱ्या होतील

हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वात कमी सतरा फेऱ्या होणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या मतदान मोजणी बाबतचे निकाल आणि विश्लेषण आपण आकाशवाणी केंद्रावरून दिवसभर ऐकू शकाल याशिवाय आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाची अधिकृत यू ट्यूब वाहिनी फेसबूक पेज ड्विटर आणि आरएनयू औरंगाबाद डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम वरही या निकालांचं लाईव्ह प्रसारण सुरू आहे

पूर्वी ठरल्याप्रमाणे मतमोजणी झाल्यानंतरचं या पावत्यांची पडताळणी होईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे मात्र यंदा टपाली मतपत्रिकांची मोठी संख्या लक्षात घेता टपाली मतांची मोजणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या मतमोजणीसोबतच घेणार असल्याचं आयोगाकड्रन सांगण्यात आलं आहे

ते काल मुंबईत पीटीआयशी बोलत होते यंदा एनडीएला स्पष्ट बह्मत मिळणार नाही याची आपल्याला खात्री असल्याचं मलिक म्हणाले

यामध्ये मुंबई उच्च न्यायालयातले न्यायाधीश भूषण गवई हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत झारखंड उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि गुवाहाटी उच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांचा समावेश आहे

याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं

त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या कार्य मंज्रीसाठी वेळेचा होणारा अपव्यय टाळून लोकांना त्वरित रोजगार आणि कामांना मंजुरी मिळावी यासाठी या सूचना देण्यात आल्या

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं त्यापूर्वी क्षीरसागर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं उपेक्षा केल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं क्षीरसागर यांनी सांगितल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे

काल झालेल्या सर्वसाधारण सभेत भवरे यांनी महापालिका आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला हा राजीनामा मान्यतेसाठी विभागीय आय्क्तांकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर नवीन महापौर निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे

त्यावर काल चर्चा होणार होती

अन्य दोन सदस्यांमध्ये एक राष्टवादी काँग्रेस पक्षाचा तर अन्य अपक्ष आहे

पक्षाच्या विरोधात मतदान केलेल्या नगरसेवकांच्या विरोधात पक्षीय पातळीवर अहवाल पाठवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेख रहीम यांनी सांगितलं

कुलकर्णी यांनी परभणी इथं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाट्य संमेलन तसंच बाल्क्मार साहित्य संमेलनाचं यशस्वी आयोजन करण्यात मोलाचं योगदान दिलं होतं त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचं रानशिन्या हे पुस्तक प्रसिद्ध आहे त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी परभणीत अंत्यसंस्कार होणार आहेत